अण्वस्त्रधारी पाणब्डी आयएनएस अरिहन्तचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी पहिली प्रतिबंधात्मक गस्त यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं द्विटरवरुन अभिनंदन केलं या कामगिरीची देशाच्या इतिहासात नोंद होईल असं ते म्हणाले सध्याच्या युगात विश्वासार्ह अण्वस्त्र विषयक प्रतिबंधात्मक व्यवस्था असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं

या बाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलं आहे असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितलं आहे

मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात काल ते बोलत होते अवनी वाघीणीला मारणं ही घटना दुःखद आहे मात्र हा वन विभागाचा निर्णय होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नरभक्षक वाघिणीला ठार करण्याची सगळी कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचं सांगितलं राज्य शासनानं व्याघ्र संवर्धनसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्यामुळे राज्यात वाघांच्या संख्येत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे असं त्यांनी नमूद केलं वन्य प्राणी आणि मानवांचा संघर्ष होणार नाही या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी वन विभागाकडून विविध माध्यमातून माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्कारांचं स्वरूप आहे दरम्यान अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना काल सांगलीत प्रदान करण्यात आला

तसंच या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुलं उमलावीत यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे दरम्यान मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस

कूलकर्णी आणि आयूर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष नेवपूरकर यांच्या हस्ते काल या विभागाचं उद्घाटन करण्यात आलं जिल्हा रुग्णालय आणि आयुर्वेद व्यासपीठ यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या विभागात आय्र्वेद व्यासपीठातर्फे चौदा डॉक्टर्स विनामूल्य सेवा देणार आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

मग्गीरवार यांचं काल सकाळी निधन झालं

लोकसत्ता या दैनिकामध्ये यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली गोवा मुक्तीसंग्राममध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला होता आणि त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता हैदराबाद मुक्तिसंग्राम मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन यासह मराठवाड्यातल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता लोकसत्ता दैनिकाचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले औरंगाबादमध्येही लोकसत्ता दैनिकाचे ते मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते मूळचे हिंगोली जिल्ह्यातले रहिवाशी असलेल्या मग्गीरवार यांच्या पार्थिवावर काल औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

विविध गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत जवळपास दोन तास रस्ता अडवून ठेवल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर केलं विधीज्ञ श्रीकांत वाईकर विधीज्ञ टी

चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते

शौचालयामुळे मोठा त्रास कमी झाल्याचं परभणीच्या सुरेखा कांबळे यांनी सांगितलं त्या म्हणाल्या स्वच्छालय नसल्यामुळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते

धन्यवाद प्रधानमंत्री शिवसेनेचे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष मुरकुटे यांनी काल पक्ष सोडल्याची घोषणा केली यापुढे समाजकार्य करणार असून वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले

यासंदर्भात प्रवासी परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकतात असं औरंगाबादच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळवलं आहे जालना जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव जळगाव जामोद आणि नांद्रा या तीन तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा तसंच वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी काल पाऊस झाला

या विक्री केंद्रांचं काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं

ते काल मासिक वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह इतर रस्ते कामांनी गती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान ग्जरात आणि मध्यप्रदेश या राज्यातल्या सुमारे सत्तेचाळीस विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत